संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सियाचीनला भे देऊन घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा केंद्रीय मंत्री डॉ

आज आपापल्या मंत्रालयांचा पदभार स्वीकारला

अंकांच्या विक्रमी उंचीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सियाचेन ग्लेशिअरला भे देऊन पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागातल्या स्रक्षा स्थितीचा आढावा घेतला लष्कर प्रम्ख जनरल बिपीन रावत हे यावेळी उपस्थित होते या भेरीदरम्यान राजनाथ सिंग यांनी जवान आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

आपलं कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांना यावेळी सिंग यांनी श्रद्धांजली वाहिली सियाचेन ग्लेशिअर हे कराकोरम क्षेत्रातलं जगातलं सर्वात उंचावरचं लष्करी क्षेत्र आहे जिथे जवानांना कडाक्याची थंडी आणि जोरदार वाऱ्यांचा सामना करावा लागतो

आठवले यांनी आज नवी दिल्लीत शास्त्री भवन इथल्या दालनात आपल्या मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर ते बोलत होते

आज केंद्रीय मंत्रिमंडळातल्या अनेक नेत्यांनी पदभार स्वीकारला तेलंगणा आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल ओडिशा आणि दिल्ली या पाच राज्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्यानं या राज्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं

स्मृती इराणी यांनी महिला आणि बालकल्याण मंत्रालयाचा तर रवीशंकर प्रसाद यांनी विधी मंत्रालयाचा पदभार आज स्वीकारला न्याय प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीनं तंत्रज्ञानाची मदत घेणार असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं अर्जुन मुंडा यांनी आदिवासी विकास मंत्रालयाचा तर रेणुका सिंग यांनी याच मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला योजना आणि नीती आयोग मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री म्हणून राव इंद्रजीतसिंह यांनीही आज पदभार स्वीकारला

नवी दिल्लीत मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते आज वार्ताहरांशी बोलत होते

बीएसएनएल आणि एमीिनएल या सार्वजनिक क्षेत्रातल्या दूरसंचार कंपन्यांचं महत्त्व असून या कंपन्यांना मूळ स्वरुपात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं एक लाख गावांना डिजिडिज करण्याची अर्थसंकल्पातली घोषणा लवकरच प्रत्यक्षात येईल असं ते म्हणाले राष्टीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सरकारनं कॅबिनेठ मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे पुढची पाच वर्ष डोवाल या पदावर कार्यरत राहणार आहेत गेल्या पाच वर्षात अजित डोवाल यांनी भारताच्या सुरक्षा धोरणात आणि निर्णयात महत्वाची भूमिका बजावली आहे

संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे

यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एअर मार्शल राकेश सिंह भदौरिया यांच्याशी बातचीत करून बेपत्ता विमानाविषयी माहिती घेतली या बेपत्ता विमानाचा भारतीय वायुदल युद्धपातळीवर शोध घेत आहे असं एयर मार्शल यांनी सांगितल्याचं राजनाथ सिंह यांनी वि विरुवरून सांगितलं

लोकसभेत दुस यांदा निवडून आल्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांची ही पहिलीच परराष्ट्र भे असेल

प्रधानमंत्री मोदी येत्या नऊ तारखेला श्रीलंकेलाही भे देणार आहेत मालदीव आणि श्रीलंका भे भारत शेजारील देशांना तसंच सागर सिद्धांताला प्राधान्य देत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हात्रिं आहे तीन तलाक प्रथेवर बंदी घालण्यासाठी सरकार पुन्हा एकदा नव्यानं हे विधेयक संसदेत सादर करेल कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत कायदा मंत्री म्हणून पदभार स्वीकारला तीन तलाक बिल संसदेत पारित करु असं भाजपानं जाहीरनाम्यात म्हा कें होतं तसंच सोळाव्या लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं नसल्याचंही रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं मुस्लिम विवाह हक्क संरक्षण कायद्यांतर्गत तीन तलाक हा बेकायदेशीर आहे

महिलांना दिल्ली वाहतूक महामंडळाच्या बसमधून सार्वजनिक बसमधून आणि मेट्रो रेल्वेमधून मोफत प्रवास करता यईल असं केजरीवाल यांनी सांगितलं या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आपण संबंधित अधिका यांना एक आठवड्याची मुदत दिली असून या संदर्भात जनतेकडूनही सूचना मागवल्या आहेत असं ते म्हणाले

दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा हा निर्णय म्हणजे केवळ एक राजकीय खेळी आहे अशी श्रीका भाजपा नेते विजेंद्र गुप्ता यांनी केली

रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरणात व्याजदरात कपात होण्याच्या अपेक्षेनं मुंबई शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिला